काँप्रेसनं पाच राष्ट्रवादी काँप्रेसनं दोन तर शिवसेनेनं तीन जागा जिंकल्या आहेत दोन ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत

आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी तोरणमाळ गटातून पराभूत झाल्या आहेत

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतीराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गांचं अनुसरन करत समाजातल्या वंचित घटकांचा विकास केला जाईल अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचा आरंभ राज्यपालांच्या अभिभाषणानं झाला आदिवासी युवावर्गासाठी नाशिक ठाणे अमरावती नागपूर श्वे क्रीडा अकादमी सुरू केली जाईल महिला सुरक्षेसाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा केली जाईल महाराष्ट्र राज्याच्या साठाव्या वर्षांनिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जातील सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या हक्काचं संरक्षण केलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं संसदेत मंजूर करण्यात आलेल्या संविधानाच्या एकशे सव्वीसाव्या सुधारणेद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी पुढच्या दहा वर्षांसाठी राजकीय आणि सामाजिक आरक्षणव्यवस्था सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला आज राज्य विधानंडळानं मान्यता दिली आज झालेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी आपापली मत व्यक्त केल्यानंतर विधानसभेत ही सुधारणा एकमतानं मंजूर झाली जनगणनेत विर मागासवर्गीय समाजाच्या गणनेसाठी विशेष रकाना निर्माण करावा अशी शिफारस केंद्राकडे करणारा ठरावही एकमतानं संमत झाला विधानपरिषदेनंही हा ठराव मंजूर केला

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे याचा आज मुंबईसह देशातल्या बँक सेवांवार परिणाम झाला आहे बँकांचं विलीनीकरण खाजगीकरण फी वाढ आणि वेतनमान संबंधित सरकारी धोरणांना बँक कर्मचा यांचा विरोध आहे लातूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांनी मोर्चे काढले सोलापूर शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केलेल्या रास्ता रोकोमुळे सांगली उलामपूर मार्गावरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती अमरावतीतही आंदोलनामुळे रुग्णालय सेवा काहीशी विस्कळीत झाली हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामधल्या जरोडा अले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामजी बाहत्तरे यांचं आज निधन झालं

मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या सशस्त्र लढ्यात त्यांचा सहभाग होता त्यांच्या पार्थिवावार दूपारी अत्यसस्कार होणार आहेत